श्रीलंक्ती चर्च आणि हॉटच्विर झालख्वि दहशतवादी बॉम्ब हल्यानंतर श्रीलंका सरकारन काल मध्यरात्रीपासून दश्वित आणीबाणी जाहीर क्ळी आह अीलंक्छ्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदछ्या बैठकीत हा निर्णय घखत आला

व्यासायिक बँकांमध्व वि दिवसांचा आठवडा करण्यासंदर्भात कोणतही निर्देश दिलस्तिजाहीत यासंदर्भातली बातमी काही प्रसार माध्यमांमध्आली होती

आशियाई बटीमिंटन स्पर्धेला चीनमधव्हिहान ध्वे आजपासून सुरुवात होत आहध्विदबी श्रीकांत आणि समीर वर्मा पुरुष एक्सीत तर पी

सिंधु आणि सायना नहिबाल महिला एक्रींत भारताच प्रितिनिधित्व करतील